संजय साळंखे यांनी दिली आहे

यामुळे चाचण्यांचा वेग वाढणार आहे बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातल्या किंवा अन्य गंभीर आजारांनी त्रस्त असतील व्यक्तींनी या प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेनं चेस द व्हायरस हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे

जिल्ह्यात आतापर्यंत चार हजाराच्या वर रुग्ण या संसगोतून मुक्त झाले आहेत

डेंगू मलेरिया सर्दी खोकला यासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्या अंगणवाडी समाज मंदिर आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये हे सुरू करण्यात येणार आहेत

अमरसिंह यांचं परवा प्रदीर्घ आजारानंतर सिंगापूर इथं उपचारादरम्यान निधन झालं होतं त्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह खासदार ज्योतिरादित्य शिंदे तसंच माजी खासदार अभिनेत्री जयाप्रदा यांच्यासह अनेक मान्यवरांनी अमरसिंह यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली

आर्थिक अनियमिततेच्या प्रकारानंतर तत्कालीन सभापती आणि सदस्यांना बरखास्त करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता त्यानंतर पुढे शासनाकडून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून गेल्या दीड वर्षातील हे चौथे प्रशासक मंडळ आहे

प्राचीन वेद हे संस्कृत भाषेतील असून संस्कृत भाषा ही अन्य भाषांची जननी असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे

वृक्षाला राखी बांधून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सोपवत असल्याचं त्यांनी सांगितलं